ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ज्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात ते मोठ मोठ्या वादळातही ठामपणे उभे राह शकतात कोरोनाच्या कठीण काळात कृषिक्षेत्रानं शेतकऱ्यांनी याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी संकटाच्या काळातही कृषी क्षेत्रानं केलेल्या उत्तम कामगिरीचं मन की बात मधून कौतृक केलं

या निर्णयाचा लाभ घेत देशभरातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी संघटितपणे आपला कृषी माल विकण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांची उदाहरणंही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधे मांडली असाच प्रयत्न केलेल्या राज्यातल्या श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्य्सर कंपनी लिमिटेड या शेतकरी समुहाचा त्यांनी आवर्ज्ञन उल्लेख केला या कंपनीचे एक संचालक ऋतूराज जाधव यांनी याबाबत आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आजच्या काळात शेती करताना जितक्या आधुनिक पर्यायांचा वापर करू तितकीच शेती प्रगत होईल असा सल्लाही प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना दिला आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून होणाऱ्या संस्कारांचं महत्व विषद केलं कोरोनाच्या या संकटकाळानं कौटंबिक नाती अधिक घटट केल्याचं ते म्हणाले आजी आजोबांच्या गोष्टींची पारंपरा खंडित झालेल्या घरांतल्या माणसांना कोरोनाच्या काळात सक्तीनं एकत्र राहावं लागल्यावर परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण गेल्याची जाणीव त्यांनी करून दिली हितोपदेश आणि पंचतंत्राचा उल्लेख करत भारताच्या विविध भागातील कथाकथनाच्या परंपरांचा आलेखही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून मांडला

आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही मात्र भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वाच्या हृदयात असली पाहिजे तीच शहीद भगतसिंग यांना सगळ्यात मोठी श्रदधांजली असेल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं

त्यानिमितानं आजच्या मन की बात मधून देशाच्या या महान नेत्यांचं महात्म्य त्यांनी विषद केलं महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते त्यांचा गाभा जाणून घेतला असता त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती असं ते म्हणाले शास्त्रीजींचं आय्ष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नसल्यानं मास्क वापरणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहण्याचं आवाहनही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून केलं माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं कौत्क करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला मराठवाडा विदर्भ उतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा त्यांनी काल आढावा घेतला

माझे क्टंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यांनी यावेळी सूचना केल्या या बैठकीत औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्रीही द्रदृश्य प्रणालीदवारे सहभागी झाले होते मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या कार्यगटातल्या डॉक्टरांशी संवाद साधून वैदयकीय उपचार आणि इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करायच्या सूचना केल्या पालक सचिवांनीही याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्या दृष्टीने पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहावं अशी सूचनाही त्यांनी केली

म्ंबईतला रुग्ण वाढीचा दर काहिसा कमी झाला आहे

जिल्ह्यात आतापर्यंत बाराशे रूग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे

सांगत्नीतल्या लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून दोन कोरोनाबाधित आरोपी पळून गेले आहेत कारागृहात त्यांची चाचणी घेतल्यावर ते कोरोना पाँझिटीव्ह आढळले होते

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज पृण्यात विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातली स्थगिती उठवावी सारथी संस्थेची म्स्कटदाबी बंद करणे आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान प्णे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार चेतन त्पे प्रवक्ते अंकूश काकडे यांनी मराठा क्रांती मोर्चच्या मागण्याविषयी पाठप्रावा करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर या कार्यकर्त्यांनी आजपच्या कार्यालसमोर निर्दशनं केली यावेळी खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याशी संवाद साधला आरक्षणाबाबत भाजप सरकारनं यापूर्वी सर्वैतोपरी प्रयत्न केले असून आरक्षण देण्याकरता सर्व ताकदीनिशी मराठा मोर्चा सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं डेक्कन जिमखाना इथल्या शिवसेनेच्या कार्यालयासमोरही यावेळी आंदोलन करण्यात आलं दरम्यान उस्मानाबाद इथं काल मराठा आंदोलनाची पृढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीन बैठक घेण्यात आली येत्या नऊ ऑक्टोबरला त्ळजापूर इथं होणाऱ्या मराठा आरक्षण ठोक मोर्चाला जाहीर पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला मराठवाड्यातल्या नांदेडसह अनेक जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु असून बहृतेक धरणं भरली आहेत तर अनेक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सूरु आहे नांदेड शहराजवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णूपूरी जलाशयाचं आणखी एक दार आज सकाळी साडे आठ वाजता उघडण्यात आलं

त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या पोहनेर इथं गोदावरी नदीला प्र आल्यानं पोहनेर डिग्रस तेलसम्ख बोरखेड आणि ममदाप्र गावच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातल्या टाकरवण माजलगाव ढालेगाव यासह इतर लहान मोठे प्रकल्प भरले आहेत मराठवाड्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्यानं मराठवाइयात तातडीनं ओला द्ष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिलं आहे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं

सहा वर्षांपूर्वी घरात पडल्यानंतर मेंदूला झालेल्या दुखापतींनंतर त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं तेव्हापासून ते कोमातच होते अशी माहिती रूग्णालय सूत्रांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या सिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण परराष्ट्र आणि अर्थ अशा महत्वाच्या खात्यांची तसंच योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती

एका चांगल्या संसदपट्टला आणि नेत्याला देश मुकल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे तर विविध महत्वाची पदं यशस्वीपणे सांभाळलेले सिंग हे एक उतम प्रशासक होते असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे जसवंतसिंग यांनी आधी एक सैनिक म्हणून तर नंतर सक्रीय राजकारणात विविध मंत्रिपदांदवारे त्यांनी देशसेवा केल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे संरक्षणमंत्री पदासह विविध पदांची जबाबदारी पार पाडणाऱ्या जसवंत सिंग यांच्या निधनाबद्दल संरक्षणनंत्री राजनाथ सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही जसवंत सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र द्ख व्यक्त केलं आहे